नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावरील निमंत्रितांच्या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते हे धोरण युवकांचं भविष्य घडवण्याबरोबरच आत्मनिर्भर भारतासाठीही मोलाचं ठरेल असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले देशातली विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्था नवसंशोधनाची केंद्रं बनली पाहिजेत त्यांच्या संशोधनातून राष्ट्रीय आणि स्थानिक समस्यांवर नवीन उत्तरं शोधली जावीत अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली नवीन शैक्षणिक धोरण देशातली संशोधन आणि नवकल्पनांच्या आविष्काराला प्रोत्साहन देईल आणि देशाला ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनवेल असा विबास शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला राज्यसभा राज्यसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिवाळखोरी नियमांबाबतच्या विधेयकातील सादर केलेली दुसरी सुधारणा मंजूर करण्यात आली

केंद्र सरकार हा कालावधी एक वर्षाचा करण्याचीही शक्यता आहे

या सर्व प्रयत्नांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याचं नाईक यांनी म्हटलं आहे

केंद्राच्या ठोस आखीव प्रतिसादात्मक आणि परिणामकारक उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे मोठ्या प्रमाणात केलेल्या संसर्ग चाचण्या तत्काळ मागोवा आणि प्रमाणित उच्च दर्जाची उपचार पद्धत याचा परिणाम म्हणजे कोविड नियंत्रणात जागतिक स्तरावर मिळालेलं यश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे नायड़ कोविड बैठक कोविड साथीच्या पार्बभूमीवर होत असलेल्या संसद अधिवेशनादरम्यान खासदारांच्या आरोग्य सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी एक बैठक घेतली या बैठकीला केंद्रीय गृह सचिव आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव तसंच आयसीएमआर चे प्रतिनिधी उपस्थित होते

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही झालेल्या या निर्यातीबद्दल केंद्र सरकारनंही समाधान व्यक्त केलं असून पुढील वर्षातील साखरेचं जादा उत्पादन लक्षात घेता पुढील वर्षी साखर निर्यातीचं अधिकचं उद्दिष्ट मिळेल असा विद्वास साखर व्यवसायातून व्यक्त होत आहे साखर निर्यातदार संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चालू वर्षात थायलंड मधील साखर उत्पादन घटल्याने यंदा प्रथमच इंडोनेशियाचा बाजार भारतीय साखरेसाठी खुला झाला याशिवाय इराणकडूनही मध्यंतरीच्या काळात कमी झालेली मागणी पुन्हा वाढली अन्य काही देशांनीही भारतीय साखरेला पसंती दर्शवल्यानं आत्तापर्यंत उच्चांकी साखर निर्यात शक्य झाली आहे

कोरोना साथीच्या काळात सध्या साडेतीनशे उपनगरी गाड्या केवळ कोविड लढ्यातील आघाडीचे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत आहेत त्यांची संख्या वाढवून पाचशे करण्यात येणार आहे सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी लोकल्सची संख्या वाढवल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली टिकटॉक बंदी अमेरिकेनंही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत टिकटॉक आणि वुई चॅट या चीनी ऍप्सवर बंदी घातली आहे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवण्यासाठी या ऍप्सचा उपयोग करण्याचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा हेतू आणि मार्ग स्पष्ट दिसून येत असल्याचं अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी म्हटलं आहे वूई चॅट ऍपवरची बंदी उद्या रात्रीपासून अंमलात येणार आहे

अल कायदा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय ए नं पश्विम बंगाल आणि केरळमधून अल कायदा संघटनेच्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे हे दहशतवादी भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल साहित्य कागदपत्र जिहादी मजकुराचे लेख शस्त्रं देशी बनावटीची पिस्तूलं आणि स्फोटकं तयार करण्याविषयीची माहिती जप्त करण्यात आली असं एनआयए नं आपल्या निवेदनात म्हटलं आहे जम्म काश्मीर जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारुगोळा जप्त केला राजौरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे

दरम्यान भारताचा रोहन बोपण्णा आणि कॅनडाचा डेनिस शोपावलोव यांची जोडी पुरुष दुहेरीतून बाहेर पडली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार